त्याऐवजी पोलिस महासंचालक निवृत्ती होण्याच्या तीन महिने आधी सरकारनं या पदासाठी पात्र पोलिस अधिकाऱ्यांच्या नावांची यादी केंद्रीय लोक सेवा आयोगाकडे पाठवावी आयोग त्यापैकी तीन अधिकाऱ्यांची नावं सरकारकडे पाठवेल त्यापैकी एका अधिकाऱ्याची सरकारनं पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे न्यायालयाच्या या आदेशाबरोबरच पोलिस संचालकांच्या निय्क्तीबाबतचे राज्य सरकारांचे सगळे नियम स्थगित झाल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कर्जाची थकबाकी असणाऱ्या प्रत्येक उद्योजकावर कारवाई केल्यास आर्थिक व्यवहार थंडावतील आणि देशामध्ये उद्योगांसाठीची आव्हानं स्वीकारणारं कोणी उरणार नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे काल मुंबईत बुलडाणा नागरी सहकारी बँकेनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते कर्ज थकण्यामागची खरी कारणं आणि हेतू लक्षात घेऊनच अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात यावी असं गडकरी यांनी म्हटलं आहे सरकारी बँकांच्या थकित कर्जाची समस्या जलदगतीनं सोडवण्यासाठी स्वतंत्र मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि सुकाणू समितीची स्थापना करण्यात येणार आहे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली ही समस्या सोडवणं संपूर्णपणे बँकांच्या अखत्यारीत राहणार असून सरकार त्यात काहीही हस्तक्षेप करणार नसल्याचं गोयल यांनी स्पष्ट केलं देशभरातल्या सरकारी बँकांची बुडित कर्जं तीन लाख दहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोचली आहेत

थरुर यांच्या पत्नी सुनंदा प्रष्कर यांच्या मृत्यूप्रकरणात थरूर आरोपी असून यासंदर्भात त्यांनी हा अर्ज केला आहे या अर्जाबाबत उद्या सुनावणी होणार आहे दिल्ली उच्च न्यायालयानं आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनाची मुदत एक ऑगस्टपर्यंत वाढवली आहे या प्रकरणी आज झालेल्या सुनावणी दरम्यान केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं चिदंबरम यांच्या चौकशीसाठी त्यांना सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली आहे श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा सहावा जत्था आज जम्मूहून रवाना झाला तीन हजार चारशे एकोणनव्वद यात्रेकरूंचा हा जत्था चोख सुरक्षा व्यवस्थेसह जम्मूहन आज पहाटे तीन वाजता रवाना झाला मानससरोवराच्या यात्रेसाठी निघालेले सुमारे दीड हजार भाविक खराब हवामानामुळे नेपाळ आणि तिबेटमध्ये ठिकठिकाणी अडकून पडले आहेत यामधले बह्तांश भाविक भारतीय आहेत नेपाळमधल्या भारतीय द्तावासानं दिलेल्या माहितीनुसार सिमिकोट इथे पाचशे पंचवीस हिल्सा इथे पाचशे पन्नास आणि तिबेटच्या बाजूला पाचशे भाविक अडकले आहेत भारतीय द्तावास अडकलेल्या सगळ्या भाविकांच्या सतत संपर्कात असून त्यांच्या निवास भोजनासह इतर व्यवस्थेकडे स्थानिक पोलिसांच्या मदतीनं लक्ष पुरवत आहे हवामान सुधारल्याबरोबर हवाई मार्गानं या यात्रेकरूंची सुटका करण्याची तयारी भारतीय दतावासानं सुरू केली आहे

नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांनी ही माहिती दिली या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून अनेक लहानमोठ्या दिंड्या आणि शेकडो वारकरी पैठण नगरीत दाखल होत आहेत दरम्यान आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी शुक्रवारी सहा तारखेला तर देहू इथून संत तुकाराम महाराजांची पालखी गुरुवारी पाच तारखेला आषाढी वारीसाठी प्रस्थान करेल शेगावचे संत श्री गजानन महाराज मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाई त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्ती महाराज तसंच अमळनेर इथून संत सखाराम महाराज यांच्या पालख्यांनी यापूर्वीच पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे